हे इंजेक्शन महाग असल्यामुळे शहरी गरीब योजनेतील रुग्णांना हे इंजेक्शन मोफत देण्यात येणार आहे यासाठी हे रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल असणं आवश्यक आहे दरम्यान रेमडेसेव्हीर आणि अन्य औषधांचा शहरात पुरेसा साठा असल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र अक्षरशः वणवण करावी लागत असल्याचं आढळून आलं आहे केवळ रुग्णांच्या नातेवाइकांनाच नव्हे तर छोट्या आणि माध्यम स्वरूपाच्या रुग्णालयांनादेखील या औषधांचा तुटवडा जाणवत असल्याची तक्रारही समोर आली आहे कोरोनाबाधितांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या अवाजवी बील आकारणीवर अंक्श ठेवण्यासाठी पुणे महापालिकेनं थर्ड पार्टी ऑडिट प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे अवाजवी बीलांसदर्भात तक्रारी आल्यास त्याचं थर्ड पार्टी ऑडिट करून बीलांची रक्कम कमी करण्यात येत आहे

ससून रुग्णालयातल्या एका महिलेला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं ती बरी झाल्यानंतर तिची आई तिला घेऊन जाण्यासाठी आली असता तुमची मुलगी इथे दाखल नव्हती असं सांगण्यात आलं त्यामुळे आता या मातेने रुग्णालयाबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे या प्रकरणी रिपब्लिकन य्वा मोर्चाने रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे राज्यातील किंवा देशातील ज्या अतिद्र्गम भागात कोरोना चाचणीसाठीच्या प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत त्या भागात कोरोना चाचणीसाठी उपयुक्त ठरणारे ट्र नॅट हे उपकरण पाठवण्याचा सल्ला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिला आहे अगदी प्णे जिल्ह्यातही असे काही दुर्गम भाग असून त्याव्यतिरिक्त ईशान्य भारतातील काही राज्यातही या उपकरणाची गरज भासणार आहे कोरोनाच्या आर टी पीसीआर चाचणीसाठी उपयुक्त ठरणारं हे उपकरण बॅटरीवर चालणारं असून वजनाला अतिशय हलकं आहे मराठा समाजाला शिक्षणात नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरू लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी म्रक भ्रमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा आज ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी आज प्ण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा लक्ष्मण हाके बारा बल्तेदार महासंघाचे विशाल जाधव ग्रव संघटनेचे प्रताप ग्रव माळी महासंघाचे अनंता क्दळे आदी उपस्थित होते

स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली मिळकतीवर आकारण्यात येणारी तीन पट शास्ती आणि दंड यामुळे मिळकत कराची थकबाकी वाढलेली आहे

दरम्यान आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेनं सरसकट सर्वांना दंड माफ करू नये यामुळे प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होईल अशी भूमिका घेतली

त्यानंतर या प्रस्तावाला एकमताने मान्यता देण्यात आली प्णे मुंबई महामार्गावरील दापोडी लगतचा जुना हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे पुलाच्या डागड्जीसाठी दीड वर्षाहन अधिक काळ हा प्रल बंद होता आता तो खुला झाला असून पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन मार्गिका उपलब्ध झाल्या आहेत या पुलामुळे वाहतुकीची कोंडीही थांबेल अशी अशा आहे हवामान प्णे आणि परिसरात आज पावसाच्या काही हलक्या सरींनी हजेरी लावली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत